यंदाही छत्तीसगडच सर्वात स्वच्छ

यंदाही छत्तिसगड पहिल्या क्रमांकावर आहे यावर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल काल जाहीर करण्यात आले त्यानुसार या सर्वेक्षणात इंदूर शहरानं चवथ्यांदा देशात पहिला क्रमांक मिळवला आहे द्सऱ्या क्रमांकावर सूरत तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे

साताराजिल्ह्यातील कराडनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे पुणे जिल्ह्यातील सासवडला दुसरा तर लोणावळ्याला तिसरा क्रमांक मिळाला वेस्ट झोन वर्गवारीत प्रथम पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लामरपूर आणि वरोरा शहराला मिळाला आहे नाशिक महापालिकेचा यंदा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे त्यामुळे परिश्रमाचे चीज झाल्याची भावना महापालिकेने व्यक्त केली आहे

राज्यात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे

यात पन्हाळा जेजुरी अकोले शिर्डी विटा इंदापूर हिंगोली शेगाव रत्नागिरी आणि देहू रोड कटकमंडळ क्षेत्राला विविध श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे

ते म्हणाले की रशियानं तयार केलेल्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी लॅटीन अमेरिका आशिया आणि आखाती प्रदेशातील अनेक देश उत्सुक आहेत दरम्यान रशियाच्या या लशीची अधिक माहिती मिळविण्यासाठी रशियाबरोबर चर्चा सुरू केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे

केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री संतोषक्मार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या ईएसआयसी च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ईएसआयसी सध्या अटल विमाधारित व्यक्ती कल्याण योजना राबवत असून त्या अंतर्गत ईएसआय योजनेतील कर्मचाऱ्यांना बेरोजगार भत्ता दिला जात आहे

कोरोना काळात नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून योजनेच्या अटी शिथील करून निधी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

आतापर्यंतच्या या एकंदर बाधितांपैकी

पंजाब टाळेबदी पंजाबमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काल राज्यात अनेक उपाययोजना जाहीर केल्या

या उपायांची तातडीनं अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे पंजाबमध्ये विवाह सोहळा आणि अंत्यविधी हे कार्यक्रम वगळता इतर सर्व कार्यक्रमांना या महिना अखेरीपर्यंत मनाई करण्यात आली आहे तसंच सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेनं काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे

कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी कसं वागावं आणि काय उपाययोजना कराव्या हे खेळातून सांगण्याचा हा नवा मार्ग असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या हेतूनं या गेमची रचना केली असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं या गेमद्वारे जनतेमध्ये सर्वत्र अत्यंत गंभीर संदेशही मनोरंजक पदधतीनं पोचवला जाईल असंही ते म्हणाले जनतेनं सुरक्षेसाठी योग्य वर्तणूक ठेवावी असं आवाहन करणाऱ्या दोन दृष्यफिती देखील त्यांनी काल प्रसिद्ध केल्या

त्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत आहे ती परीस्थिती कायम ठेवून व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र कोरोना संकटामुळे धक्का बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी भविष्यात गरज भासल्यास दरांमध्ये कपात केली जाईल अशी सावध भूमिकाही पतधोरण समितीनं व्यक्त केली सध्याच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने गुंतवणूक पूर्वपदावर येण्यासाठी विलंब लागू शकतो असं दास यावेळी म्हणाले भारत पाक दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्याबद्दल पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायानं एकटं पाडावं अशी मागणी भारतानं काल केली संसदीय सभापतींच्या पाचव्या जागतिक परिषदेत पाकिस्ताननं दिलेल्या निवेदनावर उत्तर देताना भारतानं ही मागणी केली आहे

पाकिस्ताननं भारतावर लादलेली युद्धं आणि संसद उरी आणि पुलवामा इथं झालेले हल्ले यावरून दहशतवाद हा त्यांच्या धोरणाचाच भाग असल्याचे दिसून येतं असं भारतानं परिषदेत सांगितलं जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्ताननं सीमेवरील घ्रसखोरी थांबवावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं द्र दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदेच्या शिष्टमंडळानं सहभाग घेतला कुलभूषण कुलभूषण जाधव प्रकरणी भारत राजनैतिक मार्गांनी पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांच्या प्रशाला उत्तर देताना सांगितलं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचा आदर राखत मुक्त आणि न्याय्य वातावरणात सुनावणी होण्यासाठी जाधव यांची बाजू भारतीय वकिलातर्फे मांडली जाणं आवश्यक आहे असं ते म्हणाले तेलंगण आग तेलंगणमधील श्रीशैलम प्रकल्पाच्या लेफ्ट बँक ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये आज पहाटेच्या सुमारास आग लागली

संपूर्ण तेलंगणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयात सध्या पाण्याचा ओघ जोरात सुरू आहे हवामान ओदिशतला कमी दाबाचा पट्टा छत्तिसगड मार्गे पूर्व मध्य प्रदेशापर्यंत आला असून तो पश चिमेकडे सरकतो आहे त्याच्या प्रभावामुळे आज पश्चिम मध्यप्रदेशात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

नमस्कार